दिल्ली राष्ट्रपती राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्याचे आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिले आहेत एनसीआर आणि परिसरात हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी समन्वय संशोधन यावर भर देऊन हा आयोग उपाययोजना करणार आहे या आयोगाच्या अध्यक्षपदी पर्यावरण मंत्रालयाचे प्रतिनिधी असतील तर सदस्यपदी दिल्ली हरयाणा पंजाब उत्तरप्रदेश आणि राजस्थान मधील प्रतिनिधी असतील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रिक तज्ज्ञ आणि अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या तज्ज्ञांचाही यात समावेश असेल हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्याचे तक्रारींचे निवारण करण्याचे तसेच नियम जारी करण्याचे अधिकार या आयोगाला असतील या आयोगाअंतर्गत तीन उपसमित्याही कार्यरत असतील

भारतात प्रकल्प असलेल्या जपानी वाहन उत्पादकांना निधीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे

जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली काल भारत मध्य आशिया संवादाची द्सरी बैठक द्र दृश्य प्रणालीद्वारे पार पडली कोरोना विरोधातील लढाईत भारत आणि मध्य आशियातील देशांनी स्वच्छता आणि साथरोग सेवांच्या बाबतीत जवळून सहकार्य करणं आवश्यक असल्याचं यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे कोरोना काळात भारतानं मानवतावादी दृष्टीकोनातून केलेल्या मदतीची मध्य आशियातील देशांनी दखल घेतली तसंच संपर्क उर्जा माहिती आणि तंत्रज्ञान आरोग्य शिक्षण आणि कृषी या क्षेत्रांना भारतानं दिलेल्या प्राधान्याचंही या देशांनी स्वागत केलं भारत आणि मध्य आशियाई देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढून दोन्ही बाजूंकडील व्यावसायिकांमध्ये थेट व्यापारी संबंध निर्माण व्हावेत यावर संयुक्त निवेदनात भर देण्यात आला काल झालेल्या बैठकीत सर्व प्रकारातील दहशतवादाचा निषेध करण्यात आला या बैठकीत कझाकस्तान ताजिकिस्तान तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सहभागी झाले होते तसंच किरगिझ रिपब्लिक या देशाचे परराष्ट्र व्यवहार खात्याचे उपमंत्री आणि अफगाणिस्तानचे हंगामी परराष्ट्र व्यवहार मंत्रीही यावेळी उपस्थित होते भारत फ्रान्स फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यावर असभ्य भाषेत होत असलेल्या वैयक्तिक टीकेचा भारतानं निषेध केला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवहार नियमांची ही पायमल्ली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं काल प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटलं आहे फ्रान्समधील शिक्षकावर क्रूर पद्धतीनं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही भारतानं निषेध केला आहे या शिक्षकाच्या आणि फ्रान्सच्या जनतेच्या द्खात सहभागी असल्याचं सांगतानाच भारतानं कोणत्याही कारणासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाचं समर्थन करता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे

फ्रान्स स्पेन ब्रिटन नेदरलँड्स आणि रशिया या देशांमध्ये रुग्ण आढळण्याचं प्रमाण अधिक आहे दरम्यान भारतानं कोरोनाविरोधातल्या लढाईत महत्वाचा टप्पा गाठला आहे

आरोग्य सेतू अॅपबाबत माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय माहिती आयोगानं सरकारकडं खुलाशाची मागणी केली होती त्याला उत्तर देताना इलेक्ट्रोनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ही माहिती दिली आहे या अॅपच्या निर्मितीत सहभागी असणाऱ्याची नावं हे अॅप सर्वांसाठी खुलं करतानाचा जाहीर करण्यात आली होती अत्यंत पारदर्शक पद्धतीनं याचं काम झालं असून आरोग्य सेतू पोर्टलवर सर्व माहिती देण्यात आल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

देशात कोविडची साथ सुरू असताना घेण्यात येत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्यानं या निवडणुकीविषयी मतदान प्रक्रियेविषयी संपूर्ण देशात उत्सुकता आहे दरम्यान बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रमुख पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दरभंगा मुझफ्फरपूर आणि पाटणा इथं प्रचारसभा घेतल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही काल काही ठिकाणी सभा घेतल्या परराष्ट्र सचिव दौरा भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला हे आजपासून सात दिवसांच्या युरोप दौऱ्यावर जात आहेत ते फ्रान्स जर्मनी आणि ब्रिटन या देशांना भेटी देतील दौऱ्यादरम्यान द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेताना ते या देशांच्या परराष्ट्र सचिवांबरोबर आणि इतर प्रतिनिधींबरोबर चर्चा करतील ते या तिन्ही देशांमध्ये विविध उद्योगपती शिक्षण तज्ज्ञ विचारवंत आणि माध्यम प्रतिनिधींबरोबरही चर्चा करतील निर्मला सीतारामन भारत आणि ब्रिटनचा जगातील पहिल्या सात अर्थव्यवस्थांमध्ये समावेश असून या दोन्ही देशांचं एकत्रित सकल राष्ट्रीय उत्पन्न पाच लाख कोटी डॉलर्सहून अधिक आहे त्यामुळे भारत इंग्लंड दरम्यानचे आर्थिक संबंध महत्वपूर्ण असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे

या बैठकीत सदस्य देशांतर्गत सहकार्यासंबंधीच्या निवेदनांच्या चार दस्तऐवजांना स्वीकृती देण्यात आली

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कुंभार सशक्तिकरण योजनेअंतर्गत कुंभारांना सक्षम करण्याच्या उद्देशानं दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून हे वाटप करण्यात आलं या कुंभारांना खादी ग्रामोद्योग आयोगानं दहा दिवसांचं प्रशिक्षण दिलं आहे कुंभार व्यवसायाची संबंधित सामग्रीचंही यावेळी वाटप करण्यात आलं

गडकरी यांनी कुंभार सशक्तीकरण योजनेचं कौतुक केलं कांदा पवार कांद्याबाबत सध्या उद्भवलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारची वेळ मागून लवकरच व्यापारी आणि शेतकर्यां चं शिष्टमंडळ दिल्लीत नेऊ आणि सरकारशी चर्चा करू असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काल नाशिक इथे दिलं गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सर्व लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी काल नाशिक दौऱ्यावर असलेल्या पवार यांची भेट घेऊन आपापलं म्हणणं त्यांच्या समोर मांडलं

जसप्रीत बुमरा यानं तीन गडी बाद करत बंगळूरला अधिक धावा करण्यापासून रोखलं

आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे